प्रशासन आणि लोकांच्या सहकार्यानं विकास साध्य करणं शक्य असल्याचं नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत भंडारा र्आण बूलडाणा राज्यात अव्वल

देशाच्या स्वातंत्र्यासाठी र्बालदान देणाऱ्या हुतात्म्यांना स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी आदरांजलां अपण केलां पोलांस आर्गण सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी सलाम केला

देशाच्या काहो भागात आलेल्या प्ररात बळी पडलेल्या मृतांना त्यांनी श्रध्दांजलो अपण केलो अनेक वष प्रर्लांबत असलेले र्णनणय कद्र सरकारनं मार्गा लावले असं सांगून त्यांनी शेतकऱ्यांसाठो किमान आधारभूत किंमत वस्त् आर्गण सेवा कर वन रॅन्क वन पेन्शन या मुद्यांचा उल्लेख केला कद्र सरकारनं राष्ट्राहताला सर्वाच्च स्थानी ठेवल्यामुळ हे शक्य झाल्याचं पंतप्रधान म्हणाले सव प्रकारच्या श्रंखलातून मुक्त होण्याचा माग भारत सव जगाला दाखवेल या कवी सुब्रमण्यम भारती यांच्या पंकतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला अर्गाणत स्वातंत्र्य सैर्गिनकांनी स्वतंत्र भारताचं हे स्वप्न पाहिलं होतं हे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ

असा भारत जिथं गरोबांना न्याय र्णमळतो आर्ाण प्रगती करण्यासाठी सवाना समान संधी उपलब्ध असते राष्ट्र उभारणीसाठी सव नार्गारक एकत्र येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले स्वच्छतागृहं बांधनं खेड्यापयत वीज पोहोचवणं स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या गूर्हानमाण यासारखी उदाहरणे नमूद करत र्वावध क्षेत्रात होणाऱ्या विकासाच्या गतीबाबत त्यांनी माहिती दिली सध्याचा भारत आत्मावश्वासानं सळसळत असल्याचं सांगून सहा यूवा र्माहला नौदल र्अाधकाऱ्यांनी केलेला यशस्वी नार्वक सागर र्पारक्रमा सवसाधारण र्पारस्थितीतून आलेल्या य्वा भारतीय क्रीडापटूंची कार्मागरां अशा गौरवास्पद कार्मागरांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला संसदेचं न्कतेच संपलेलं पावसाळी र्आधवेशन सामाजिक न्याय क्षेत्राला सर्मापत होतं भारत जगातला सवात मोठा सहावी अथव्यवस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले राज्याची विविध क्षेत्रात आगेकूच सुरू असून सर्व जातीधर्मांमध्ये सद्भाव राहणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबई इथं मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर ते बोलत होते आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी आपण सर्वजण मिळून विकास संकल्प करूया हा महाराष्ट्र एक संघ आहे या महाराष्ट्रातला सर्व समाज एका दिशेनं आहे महाराष्ट्रात जे वंचित आहे त्यांना सोबत घेऊन आपण प्रदं जाऊ आणि एक अंतिशय बलशाली अशाप्रकारचा महाराष्ट्र आपण तयार करू असं श्री फडणवीस यावेळी म्हणाले भारत माझा देश आहे केवळ सरकारचा नाही या भावनेतून देशविकासात सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी काल केलं स्वातंत्र्याच्या संकल्पनेला कोणत्याही मयदित बांधता येत नाही

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय समारंभ नागपुरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झालं साऊंड देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि सर्वस्वाचा होम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करून श्री बावनकुळे यांनी राज्यात भाजपा शिवसेना युतीच्या सरकारनं घेतलेल्या नव्या पुढाकारांची माहिती दिली नागपूर शहर आणि विदर्भातल्या नियोजित महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांविषयी बोलताना त्यांनी सांगितलं

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कारंजा इथल्या पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी गोंदिया जिल्ह्यातही स्वातंत्र्यसेनानी आणि सन्माननीय व्यक्ती उपस्थित होते वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री आणि महसूल राज्यमंत्री श्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी जिल्हा माहिती कार्यालय वाशिम उच्च तंत्र आणि शिक्षण विभाग आणि य्रनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं युवा माहिती दूत या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली अमरावतीमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांचा पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पादील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला वर्ध्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान चंद्रपूर अकोला गडचिरोली भंडारा याठिकाणी विविध कार्यक्रमांच्या आयोजनांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पार पडला नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं अग्निशामक दलाच्या पथकाच्या वतीनं यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी बोलताना महापौर श्रीमती जिचकार यांनी भारतात आम्ही विकासाच्या बाबतीत सर्वात प्रढं आहोत

वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आम्ही हाती घेतला असून एक लाख वृक्ष झाडांचं वृक्षारोपण केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं उणीवा आणि टीका प्रगतीला हातभार लावतात सर्वच गोष्टीकडं आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी आवर्ज्रन सांगितलं

ऑगस्ट र्माहन्याची यासंदभातील आकडेवारों पाहता हों बाब स्पष्ट होत आहे कधीकाळी मनरेगाच्या कामात माघारलेला जिल्हा अशी बुलडाण्याची ओळख असताना कामकाजाच्या पद्धतीत रोहयो र्वभागानं अम्लाग्र बदल करून वेळेत कामं पूणत्वास नेण्यास प्राधान्य र्दिल्याचा र्पारणाम म्हणून हा आता राज्यात वरच्या क्रमांकाच्या जिल्ह्यात गणला जात आहे

र्य्गानसेफच्या सहयोगानं राज्य सरकारचं उच्च शिक्षण आर्गण तंत्र्गशक्षण यांच्या प्रत्यक्ष सहभागानं मार्ाहती आर्ाण जनसंपक महासंचालनालयाच्या वतीनं यूवा मार्ाहती दूत हा उपक्रम हाती घेण्यात आला असून युवा मार्ाहती दूत हे सरकारो योजनांचे लाभार्था आर्गाण सरकार यामधील द्वा ठरतील असा विश्वास पश्संवधन मंत्री श्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला मार्ााहती आर्माण जनसंपक महासंचालनालयाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या युवा मार्ाहती दूत या उपक्रमाच्या लोगोचं प्रकाशन स्वातंत्र्यादनाच्या मुख्य समारोहात श्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर आयोजित कायक्रमात युवा मार्ाहती दूत र्चर्त्राफत मंत्री तसंच अधिकारो यांना दार्खावण्यात आलो त्यावेळी ते बोलत होते जास्तीत जास्त युवकांनी युवा मार्ाहती दूत हे मोबाईल अप्लांकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन युवा मार्गाहती दूत व्हावं असं आवाहन श्री जानकर यांनी केलं चंद्रपूरच्या आर्ादवासी आश्रमशाळेच्या मुलांनी एव्हरेस्ट सर केल्याच्या भीमपराक्रमाचा उल्लेख लाल किल्यावरुन पंतप्रधान श्री नरद्र मोदों यांनी आज भाषणात केल्याबद्दल राज्याचे र्यावत्त र्मियोजन र्आण वनेमंत्री तथा पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटोंवार यांनी त्यांचे आभार मानले जिल्हाधिकारां कायालयात झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळयामध्ये आगामी काळात जिल्हयामध्ये ामशन शक्ती आर्गण ामशन सेवा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करुन चंद्रपूरच्या नावलौौककात भर घालण्याचं आवाहन त्यांनी केलं